अर्थमंत्र्यांनी मुंबईत साधला कृषी उद्योग व्यापार गुंतवणुक क्षेत्राच्या प्रतिनिधींशी संवाद

सावित्रीबाई फूले पूणे विद्यापीठातर्फे देण्यात येणारे जीवनसाधना गौरव प्रस्कार जाहीर

त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं बोडो शांतता करारावर नुकत्याच स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यानिमित्त कोक्राझार इथे एका जाहीर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी झालेल्या सभेत पंतप्रधान बोलत होते बाहेरून आलेले कुठलेही लोक आसाम आणि ईशान्येकडील इतर राज्यांमध्ये स्थायिक होऊ शकणार नाहीत असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं लोकसभा काँप्रेस नेते राहल गांधी यांच्या वक्तव्यासंदर्भात आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून काल लोकसभेत जोरदार गदारोळ झाला त्यामुळे सभागृहाचं कामकाज आधी दोन वेळा आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं

सीतारामन अलिकडेच सादर झालेल्या या वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी ग्रामविकासाबरोबरच आणि रोखे बाजारातील सुधारणांवर प्रामुख्याने भर देण्यात आला आहे असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल सांगितलं त्यांनी काल मुंबईत उद्योग व्यापाऱ्यांच्या संघटना बँकिंग गुंतवणूकदार तसंच शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेऊन अर्थसंकल्पातील या क्षेत्रांसाठीच्या तरतुदींच्या अनुषंगाने त्यांच्याशी संवाद साधला

फेब्रवारीच्या शेवटच्या आठवड्यात योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल त्यानंतर दररोज त्याचा आढावा घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी काल सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना केले कर्जमुक्ती योजनेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानातून जिल्हा यंत्रणेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला पीएमसी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्यातील मुख्य आरोपींच्या मालकीच्या एचडीआयएल कंपनीची विक्री करण्यासंबंधीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं काल स्थगिती दिली मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाना रिझर्व बँकेनं आव्हान दिलं आहे

राष्ट्रीय तपास संस्थेनं हा अर्ज दाखल केला आहे चिनी प्रवासी दिल्लीहून प्रण्याला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानातील एका चिनी प्रवाशाची प्रकृती काल अचानक बिघडून त्याला उलट्यांचा त्रास झाला या चिनी प्रवाशाला असलेला कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता विमान पुण्यात पोहोचताच त्याला ताबडतोब नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं कोरोना जहाज सिंधदर्ग कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सिंधूद्र्ग जिल्ह्यात रेडी इथं लोह खनिज नेण्यासाठी चीनमधून निघालेलं नाथन ब्रॅन्डॉन हे सिंगाप्रचं महाकाय जहाज रेडी बदरात दाखल झाल्यान प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे सीमाशुल्क विभागानं याची गांभीर्याने दखल घेतली असून रेडी पोर्ट कंपनीसह रेडी ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना सतर्क केल आहे चीनमधून येणाऱ्या जहाजावरच्या कर्मचाऱ्यांना बंदरावर उतरण्याची परवानगी दिली जाणार नाही असं बंदर विकास मंत्री अस्लम शेख यांनी काल मुंबईत स्पष्ट केलं दौरा रद्द कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय महिला हॉकी संघाला आपला पूर्वनियोजित चीन दौरा रद्द करण भाग पडलं आहे

याची सुरूवात झाली आहे पूण्यातून त्याबाबतचा हा वृत्तांत सध्याच्या डिजिटलच्या जमान्यात बह्तांश व्यवहार आता ऑनलाईन होऊ लागले आहेत मात्र ऑनलाईन फसवणूकीचे प्रमाणही वाढू लागले आहे

आता मात्र घरबसल्या वेबसाईटवरून तिकीट काढण सोप झाल आहे परतू ऑनलाईन फसवणूक झाली की रेल्वे प्रशासनाला दोष दिला जातो

मंबई मेटो मंबई पश्चिम मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना आपल्याला उद्योग समूह आणि कंपन्यांच्या नावांच्या स्थानकाची उद्वोषणा ऐकायला मिळाल्यास आश्वर्य वाटायला नको

अतिशय महत्वाच्या वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाला सर्वाधिक पसंती मिळाली

बघायचं कोणत्या कंपनीच नाव या स्थानकाला मिळतं मेट्रो स्थानकाना कंपन्यांची नावं दिल्यानं प्रवास स्वास्स्त होणार असेल तर काय हरकत घाटकोपर वेसावे या मेटो प्रवासात विवो घाटकोपर अजमेरा मरोळ बँक ऑफ बडोदा अंधेरी अशी मेटो रेल्वेस्थानकांची नावं प्रवाशांना ऐकायला मिळतात

विनित मासावकर आकाशवाणी बातम्यांसाठी मुंबई कांदळवन रायडग पर्यावरणासाठी मोलाचं असलेल्या कांदळवनाचं संरक्षण व्हावं आणि पर्यटकांनाही वनस्पतींच्या अद्भभूत दुनियेच्या सफरीचा आनंद घेता यावा यासाठी वनविभागानं एक भन्नाट कल्पना लढविली आहे महाराष्ट्रातील पहिलाच कांदळवनातील कयार्किंग प्रकल्प श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गसंपन्न काळींजे गावात आकारास येत आहे त्याबाबतचा हा वृत्तांत केरळ तसंच गोव्यात कयाकिंग सफरींचं पर्यटकांना मोठं आकर्षण असतं मात्र महाराष्ट्रात प्रथमच असा प्रयत्न आता होत आहे कयाकिंग म्हणजे एक प्रकारच्या वल्हवण्याच्या अरूद बोटितून जलविहार दोन माणसं बसू शकतील एक प्रशिक्षित रायडर असेल अशा या बोटी समुद्रात जेव्हा भरती असेल तेव्हा पाण्यात उतरवल्या जातील कांदळवनात तयार झालेल्या पारा मधून या बोटी फिरतील तिथली जर्मीविविधता प्राणी पक्षी मस्त्यप्रजांती पर्यटकांना अनुभवता येतील पंचक्रोशितील पर्यटन स्थळांना भेटीही देता येतील या सफारीमुळे कांदळवनाचं रक्षण तर होणार आहेच त्याचबरोबर स्थानिकांना रोजगारही मिळणार आहे शोभना देशमुख आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड

ग्रामविकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य करणारे पोपटराव पवार बीजमाता राहिबाई पोपेरे ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ नरेंद्र जाधव भटक्या विमुकांच्या विकासासाठी कार्यशील असलेले गिरीश प्रभूणे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेले एड

जैन आणि जनसेवा फाउंडेशनघे डॉ विनोद शहा यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत

सीसीव्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्यातील मुंबई पुणे नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमधील इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे टप्प्याटप्प्यात बसवण्यात येतील अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना दिली इमारतींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक करण्याच्या दृष्टीनंही नियोजन सुरू असल्याचं देशमुख यांनी सांगितलं कांदा आंदोलन नाशिक नाशिक जिल्ह्यातील कांदा निर्यातीला परवानगी मिळावी यासाठी काल लासलगाव येथे विविध शेतकरी संघटनांच्या वतीने बाजार समितीच्या आवारात जलकुंभावर चढून आंदोलन करण्यात आल

निधन राजापूरचे माजी नगराध्यक्ष जावेद ठाकूर यांचे काल निधन झाले

राजापूर तालुका एज्युकेशन सोसायटी आणि रत्नागिरी जिल्हा लघु उद्योजक संघटनेचे ते अध्यक्ष होते हवामान कोकणासह राज्यात सर्वत्र विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच गारठा आहे

उद्या सकाळपर्यंत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे